कॉंप्रेसचे आमदार आज सकाळी जयपूरहून भोपाळला येतील

आपल ज्ञिरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास मुख्यमत्तीकमलनाथ यात्ती व्यक्त केला आहे

यापैकी बारा जणास्त्री पुण्यातल्या नायडू रुग्णालयात तर अन्य तिघास्त्री मुद्धितल्या रुणालयात दाखल करण्यात आलखिहे असठ आरोग्य विभागानज्ञारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे

मुंबईत गोवंडी अल्या शिवाजी नगर परिसरात एका चार वर्षाच्या मुलाचा सेप्टीक टँकमधे पडून मृत्यू झाला काल संध्याकाळी तेर मुलांबरोबर खेळत असताना लाकडी फळीनं बंद करण्यात आलेल्या सेप्टीक टँकमधे त्याचा तोल जाऊन तो पडला ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण इथब्रिळीच्या सणाला गाळबोट लागल होळी खेळताना दोन युवका तलावात बुडून मृत्यू झाला

या घटनेची चौकशी सुरु आहे अशी माहिती कल्याणच्या पोलीस उपनिरिक्षकाती दिली

अंबाडी पुलावरच्या लोखंडी संरक्षक कठड्याला धडकून काजल आणि अक्षय पवार हे खाली पडले त्यात काजलचा मृत्यू झाला त्यांचे कुटुंबिय मणिकपूर ॐ होळी साजरी करायला आले होते

या बरोबरच मेरी कोम अमीत पद्धील लवलीना बोरगोहन पुजा रानी आशिष कुमार आणि सतीश कुमार याप्ती आपापल्या वजनी गटात कास्वि पदकावर समाधान मानावव्विगलञिहे या आठही मुष्ठीयोद्ध्यातीी ऑलिप्किसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे